यासंदर्भात राज्य सरकारनं शाह यांना माहिती कळवली होती शिवसेनेच्या शिष्टमंडळानंही मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काल केली होती महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा असं प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे आम्ही कोणत्याही वाटाघाटी करत नाही आहोत तर व्यापारी वाटाघाटी करतात असंही ते म्हणाले शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे व्हाट्सअप वर होणाऱ्या खासगीपण भंगाच्या प्रकरणांवर सरकार फार चिंतीत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे हे रोखण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत असं सरकारनं व्हाट्सअपला विचारलं आहे या संदर्भात व्हाट्सअपला सोमवार पर्यंत उत्तर देण्यास सांगीतलं आहे झायलच्या पेगाससच्या माध्यमातून भारतीय वार्ताहर आणि मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यावर काही लोक व्हाट्सअपच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचं म्हणणं आहे बहुजन विकास आघाडीसह दोन अपक्ष आमदारांनी काल भाजपला पाठिंबा दिला हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंव्यावर निवडून आलेले अपक्ष आमदार संजय शिंदे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले चिलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आवाडे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं तर तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळीशी चर्चा करुन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं संजय शिंदे यांनी सांगितलं

अंतिम फेरीत तिचा सामना जपानच्या हारुनो ओकुनो बरोबर रंगणार आहे भारताच्या ज्योतीला रशियाच्या नडेझदा सोकोलोवाने हरवल्यामुळे भारताचं चौथं पदक थोडक्यात हुकलं